गतवेळच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार देशभरात चार कोटी स्थलांतरित कामगार आहेत असं ग्रहमंत्रालयानं म्हटलं असून या कामगारांच्या अडचणी सोडवण्यसाठी मंत्रालयानं अखंड सुरू असणारा एक नियंत्रण कक्ष सुरू केला आहे केंद्र सरकारच्या देशातर्गंत विमान वाहतूक सेवेला राज्य सरकारनं विरोध केला असून रेड झोन मधील विमानतळ अशा परिस्थिती मध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे

औरंगाबाद शहरात ठाकरे नगर पुंडलिक नगर इथं प्रत्येकी दोन न्याय नगर बजरंग चौक एन सात इथं प्रत्येकी तीन नवे रुग्ण आढळले आहेत

नांदेड शहरातल्या करबला कुंभार टेकडी आणि मुखेड इथं प्रत्येकी दोन रुग्ण सापडले

मुदखेड तालुक्यात बारड इथल्या कोविड सुश्रुषा केंद्रातून काल दुसरा कोरोना विषाणू बाधित रूग्ण बरा झाल्यानं त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली

यापैकी बीड शहरातला एक तर वडवणी आणि धारुर तालुक्यातल्या कुंडी इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

कळंब तालुक्यातल्या शिराढोण आणि उमरगा तालुक्यातल्या कोथळी इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

शहरात यापूर्वी कोरोना विषाणूचे रुग्ण आढळलेल्या खासगी रुग्णालयातल्या एका कर्मचाऱ्यासह जाफराबाद तालुक्यातल्या हिवरा काबली इथल्या एका व्यक्तीला याची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे

परभणी इथं एक आणि जिंतूर तालुक्यातल्या सावंगी भांबळे इथं दुसरा रुग्ण आढळला आहे

अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यात निमोण इथल्या दोन महिलांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे

यापैकी एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ

ही मुलगी मुंबईहून आली होती तिच्यावर बुलडाणा इथल्या कोविड रुग्णालयात उपचार सुरु होते

बुलडाणा जिल्ह्यात सध्या आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वीच याबद्दल माहिती दिली होती

कोविड आणि बिगर कोविड असा सर्वच रुग्णांना या योजनेचा लाभ होईल असं या निर्णयात नमूद केलं आहे

या पथकात भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद आयसीएमआरच्या दहा डॉक्टरांचा समावेश आहे या पथकानं काल जिल्ह्यात सेलू तालुक्यात पिंपरी खवले जिंतूर तालुक्यात भोगाव देवी परभणी तालुक्यात ताडलिमला मानवत तालुक्यात किन्होळा बुद्रुक सोनपेठ तालुक्यात नैकोटा पालम तालुक्यात फरकंडा सोनपेठ इथलं ग्रामीण रुग्णालया तसंच परभणी जिल्हा रुग्णालयात सर्वेक्षण केलं

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली व्हाटसएप फेसबूक इंस्टाग्राम आणि टिकटॉकच्या माध्यमातून चिथावणीखोर माहिती अफवा तसंच महिलांबद्दल आक्षेपार्ह तपशील पसरवण्याच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं अशा चुकीच्या गोष्टींवर सायबर विभागाचं लक्ष असून गुन्हेगारांवर कारवाईचा इशारा गृहमंत्री देशमुख यांनी दिला ते म्हणाले

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती या दोन नेत्यांमधे या विषयावर आठ दिवसांत झालेली ही तिसरी बैठक आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मुख्य सचिव अजोय मेहता या बैठकीला उपस्थित होते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एका संदेशाद्वारे दिली आहे

ही सदिच्छा भेट होती असं राज्यपालांच्या कार्यालयानं म्हटलं आहे राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या संसर्गाला आळा घालण्यासाठी सरकार योजत असलेल्या उपायांचा आढावा घेण्यासाठी राज्यपालांनी गेल्या बुधवारी एक बैठक बोलावली होती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या बैठकीला अनुपस्थित राहिले होते त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतल्याचं तसंच राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात कोणताही नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं

दिछीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी काल सायंकाळी ही माहिती दिली कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवानी आपल्या परिवारासोबतच घरी राहून रमजान ईद साजरी करावी नमाज करता एकत्रित न येता आपल्या घरातच नमाज पठण करावं असं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केलं आहे ईदच्या पार्श्वभूमीवर काल घेण्यात आलेल्या बैठकीत ते काल बोलत होते घरी राहनच ईद साजरी करणं तसंच सामाजिक अंतर राखणं यासारख्या सूचना मशिदिमधून सर्व बांधवांना देण्यात येतील असं मुस्लिम धर्मगुरुंनी यावेळी सांगितलं

वस्तुंची मागणी करण्यासाठी महानगर पालिकेनं विशेष द्रध्वनी क्रमांक जारी केले आहेत दरम्यान उदगीर तालुक्यातली चिमाची वाडी तसंच रेणापूर तालुक्यात पानगाव इथला आंबेडकर नगर आचार्य गल्ली हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या साहित्याचं वितरण करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

त्यामुळे निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी लक्ष घातल्यानं वेळीच निवळली वैद्यकीय तपासणीवेळी हे शिक्के चुकून मारले गेल्याची माहिती समोर आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं औरंगाबाद जिल्हा प्रशासनानं आतापर्यंत उत्तर प्रदेशसाठी चार मध्यप्रदेशसाठी तीन बिहारसाठी दोन तर झारखंडसाठी एक अशा एकूण दहा विशेष श्रमिक रेल्वे खाना केल्या आहेत मराठवाडा विभागात अडकलेल्या सुमारे सोळा हजार परप्रांतीय मज़्रांच्या जाण्याची सोय या माध्यमातून झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर बानापूरे यांनी या बाबत दिली आहे

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी या संदर्भात सूचना केली होती

हे अॅप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करुन स्वतःच्या आरोग्याबद्दलची माहिती भरल्यास ती व्यक्ती कोरोना विषाणू बाधित आहे की नाही याची पडताळणी पाच मिनिटात होऊ शकते श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक नागेश डोंगरे यांच्या मदतीने हे अॅप तयार करण्यात आलं आहे अशा प्रकारचं अॅप तयार करणारी औरंगाबाद ही पहिलीच महानगरपालिका आहे

काराग़ह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी ही माहिती दिली सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा झालेल्या कैद्यांना कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून जामिनावर सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता

देसाई यांनी या प्रस्तावाला अनुकूल प्रतिसाद दिला असल्याचं देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं

त्यांनी या मागणीचं निवेदन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सादर केलं आहे खाजगी रूग्णालयांमधे कोरोना विषाण्साठी खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार चव्हाण यांनी ही मागणी केली आहे

शीतपेयांची दुकानं चहा टपरी पान टपरी कपडे पादत्राणे दागिने यांची द्कानं औद्योगिक आस्थापना बांधकाम केशकर्तनालय कृषी साहित्यांची द्कानं मद्य विक्री द्य्यम निबंधक घरपोच सेवा देणारे हॉटेल्स या सर्वांना परवानगी देण्यात आली आहे शासकीय कार्यालयं सुरु होणार असून कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे ही सर्व दुकानं सुरक्षित अंतर राखून दिलेल्या वेळेत सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे

या नागरिकांनी परिसर स्वच्छतेचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे त्यांच्या उपक्रमांची या भागात प्रशंसा होत आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर दिवस भर वेळ झाला म्हणून नागरिकांनी शाळा व परिसर स्वच्छ करणे तसेच शाळेच्या परिसरातील व्रक्षांच्या भोवती आळे करणे पाणी देणे आदि कामे करू लागले त्यामुळे सर्व झाले हिरवेगार दिसत आहेत क्वारंटाइन मधील नागरिकांचे गावकऱ्यांकड्रन कौतुक होत आहे आकाशवाणी बातम्यासाठी परभणीहून विनोद कापसीकर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातल्या राजूरा बुद्रुक इथल्या साईराम स्वयम् सहाय्यता गटाने शेतकऱ्यांच्या बांधावर वाटप करण्यासाठी कृषी निविष्ठा खरेदी केल्या या गाडीस आमदार डॉ तुषार राठोड यांनी हिरवा झेंडा दाखवला गटाचे प्रमुख उध्दवराव झरे पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांना रासायनिक खतं आणि बियाण्याचं वाटप केलं

दरम्यान लातूर जिल्ह्यातल्या गंगापूर ग्रामपंचायतीनं प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभ्मीवर अत्यावश्यक साहित्य आणि उपकरणं खरेदी करून दिली आहेत

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

याठिकाणी अनेक असुविधा असल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली यावेळी त्यांनी परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा आढावा घेतला

नानलपेठ भागात राहणाऱ्या गिरीष माटरा या इसमानं साई प्रॉडक्ट्स या कंपनीच्या नावाने बनावट खवा तयार करुन परभणी बीड आणि हिंगोली जिल्ह्यात विक्री करण्याचा प्रयत्न केला होता पोलिसांनी माटरा याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

पूर परिस्थितीत लोकांसाठी तात्पुरते निवारा केंद्र स्थापन करण्यात आले असून त्यावर देखरेख ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यात पाथरी नगरपालिकेनं त्यांच्या ताब्यातल्या दुकानांचं सहा महिन्याचं भाडं माफ करुन व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षानं केली आहे टाळेबंदीमुळे दुकानं बंद असल्यानं व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान झालं असल्याचं पक्षानं याबाबतच्या निवेदनात म्हटलं आहे दरम्यान टाळेबंदीमुळे लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रम रद्द झाल्यामुळे मंडप व्यवसाय करणारे आणि कामगारावरांवर उपासमारीची वेळ आली आहे अशा व्यावसायिकांना शासनानं मदत करावी अशी मागणी परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातल्या मंडप व्यावसायिकांनी केली आहे या मागणीचं निवेदन त्यांनी काल तहसीलदारांना सादर केलं

खरीप पीक लागवड तंत्रज्ञान यासह विविध विषयांवर यावेळी कृषितज्ञ मार्गदर्शन करणार असल्याची माहिती कार्यक्रम समन्वयक डॉ

या वेबिनार मधे सहभाग नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषि विज्ञान केंद्र यांच्याशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

त्यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमावरून एका चित्रफितीद्वारे ही माहिती दिली